वेस्ट इंडीजविरुद्ध द्सऱ्या क्रिकेट कसोटीतही भारताला विजयाची संधी अमित शहा भाजपाच विकास घडवून आणू शकतो आधीच्या सरकारांच्या तुलनेत भाजपानं सर्वाधिक निधी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सोलापूर इथं सांगितलं पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या द्सऱ्या टप्प्याचा समारोप करताना ते एका सभेत बोलत होते

भाजपाच विकास घडवून आणू शकतो हे जाणल्यानंतरच कॉप्रेस आणि राष्ट्रवादी कॉप्रेस पक्षातील नेते भाजपामध्ये येत आहेत असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी कॉप्रेसचे राणा जगजितसिंह धनंजय महाडिक आणि कॉप्रेसचे जयक्मार गोरे यांनी याप्रसंगी भाजपात प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली निर्मला बँक विलीनीकरणानंतर कोणताही बँक कर्मचारी बेरोजगार होणार नाही अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन् यांनी दिली त्या काल चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या आर्थिक मंदी संदर्भात विचारलेल्या एका प्रशावर बोलताना त्या म्हणाल्या की केंद्र सरकार यावर आवश्यकतेनुसार क्षेत्रनिहाय पावलं उचलत आहे दरम्यान सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे अशी टीका माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी केली आहे राज्यपाल उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे

महाराष्ट्रासह एकंदर पाच राज्यांमध्ये नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत केरळचे नवे राज्यपाल म्हणून आरिफ मोहम्मद खान राजस्थानमध्ये कलराज मिश्र हिमाचल प्रदेशमध्ये बंडारू दत्तात्रेय तेलंगणामध्ये डॉ तमिलीसाई सुंदरराजन यांची नव्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे

ते काल नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते या उपक्रमामुळे मातीकाम करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळेल असं ते म्हणाले

एलपीजी घरगृती वापराच्या एलपीजी गॅसच्या दरात प्रती सिलिंडर साडे पंधरा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल रात्री ही माहिती दिली विमानांच्या इंधनाच्या किमतीत मात्र एक टक्क्यानं घट झाली आहे विमानसेवा जळगाव मुंबई विमान सेवेचा शुभारंभ काल खासदार उन्मेष पाटील यांनी हिखा झेंडा दाखवून केला या विमान सेवेमुळं भविष्यात बाहेरील तसंच स्थानिक उद्योजक अधिक जोमानं आपल्या उद्योगाला चालना देऊ शकतील असं पाटील यावेळी बोलताना म्हणाले अहमदाबाद मुंबई पुणे कोल्हापूर आणि हैद्राबाद पुणे या हवाई प्रवासांना जळगावला थांबा मिळणार असल्यानं या सर्व शहरांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थीवर्गालाही या विमान सेवेचा लाभ होईल असं सांगून लवकरच जळगाव पुणे विमान सेवाही सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचं पाटील यांनी सांगितलं चांद्रयान चांद्रयान दोननं चंद्राजवळची पाचवी आणि शेवटची फेरी काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यशस्वीरीत्या पूर्ण केली यामुळं आता हे यान चंद्रापासून केवळ शंभर किलोमीटर गोलाकार कक्षेत आलं आहे यानंतर यानाला जोडलेला लँडर विक्रम ऑर्बिंटरपासून आज वेगळा होईल येत्या सात सप्टेंबरला हे यान चंद्राच्या दक्षिण ध्र्वावर उतरणं अपेक्षित आहे

घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना होईल जगभरात गाजलेल्या पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवासाठी पूण्यनगरी सजली असून मानाघ्या सर्वच गणपतींची प्रतिष्ठापना दूपारी एक वाजेपर्यंत होणार आहे यंदाच्या गणेशोत्सवावर एकीकडे राज्यावर आलेल्या महापुराच्या संकटाचं सावट आहे तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीनं हा उत्सव महापर्वणीचा काळ ठरेल अशी अपेक्षा आहे गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या सामाजिक विश्वात अत्यंत महत्त्वायं स्थान आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या अशाच आगळ्यावेगळ्या गणेशाबाबतची ही रंजक माहिती अहमदनगर जिल्ह्यातल्या आव्हाणे गावातला निद्रिस्त गणेश हा राज्यातला एकमेव निद्रिस्त गणपती आहे

शाहू महाराजांनी या मंदिरासाठी दानपत्र दिलं होतं वर्षभरातल्या सर्वच चतुर्थीला इथं भाविक गर्दी करतात गणेशोत्सवाच्या काळात तर भाविकांची मोठी रेलघेल असते गावातले हिंदू मृस्लिम बांधव एकत्रित हा गणेशोत्सव साजरा करतात त्यामुळे आगळीवेगळी ओळख असलेल्या या निद्रिस्त गणेशाच्या उत्सवाला सामाजिक सालोख्याचीही जोड मिळाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपृते अहमदनगर पालघर पालघर जिल्ह्यातल्या सफळ्याच्या वरई इथल्या हेमंत पाटील यांनी आपल्या घरगुती बाप्पांची स्थापना न करता त्यासाठी लागणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला आहे

दानवे शेतकऱ्यांनी आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगाकडं वळावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं ते काल जालना जिल्ह्यातल्या सिरसाडी इथल्या रेशीम कोष बाजारपेठेच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन करताना ते बोलत होते रेशीम अळी विकत घेण्यासाठी एक हजार रुपये तर रेशीम कोष विक्रीसाठी प्रति किलो पन्नास रुपये अनूदान देण्याची घोषणा यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी यावेळी केली उर्जामंत्री भविष्यातली वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिक वीज निर्मिती आणि पस्तीस हजार मेगावॅट वहनक्षमतेच्या ग्रीड निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं ते काल अमरावती इथं महापारेषण कंपनीच्या प्रकाश सरिता या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते वीज जोडणी प्रक्रिया सुलभ आणि जलद झाल्यामुळं गेल्या चार वर्षात राज्यात साडे सात लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान राज्यात सर्वत्र पोषण महिना उपक्रमाला काल सुरुवात झाली अमरावतीमध्येही वरुड इथं पोषण महिना उपक्रमाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं वाढ खुंटणाऱ्या मुलांचं आणि कूपोषणाचं प्रमाण कमी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे सांगली सांगली जिल्ह्यातल्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी मंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या पूर्णाकृती प्तळ्याचं अनावरण काल राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं मुंबई हल्ल्यातला गुन्हेगार कसाबच्या फाशीनंतर राज्याच्या गृहमंत्री पदावर असताना आर

पाटील यांनी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था खंबीरपणे सांभाळली असं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं पेपरफुटी अड्ठावीस ऑगस्ट रोजी रेल्वे भरती मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी ठाण्यातील जितीन कुमार सागर आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या संगणकावरील स्क्रीनशॉट सामाजिक माध्यमांवर पसरविण्यात आले तपासांती हा संगणक सागर वापरीत होता हे निष्पन्न झालं वृक्षतोड मुंबईतल्या आरे वसाहतीजवळील सत्तावीशे झाडं प्रस्तावित मेट्रोकरिता तोडण्यात येणार असल्याचा निषेध करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतले कलाकार पुढे आले आहेत या निर्णयाचा विरोध करण्यासाठी काल सकाळी त्यांनी मानवी साखळी करून निषेध नोंदवला क्रिकेट जमैका इथं वेस्टइंडीजविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही भारताला विजयाची संधी आहे

अजिंक्य राहणे आणि हनुमा विहारी यांची अर्धशतके ही दूसऱ्या डावाची वैशिष्ट्ये ठरली

कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे नांदेड नांदेड जिल्ह्यात मुदखेड अर्धापूर या तालुक्यात काल पहाटे मुसळधार पाऊस झाला यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं अनेक शेतजमिनी खरडल्या गेल्या काल मध्यरात्री बारड शिवारात मुसळधार पाऊस पडला जिल्ह्याच्या अर्धाप्र मुदखेड आणि हदगाव तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे पालघर पाऊस पालघर जिल्ह्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सकाळपासून पावसाला सुरुवात झाली गणपती बाप्पांच्या आगमनासोबतच पाऊसही आल्यानं लोकांचा उत्साह अधिकच वाढला हिंगोली पाऊस हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं बहुतांश ठिकाणी काल जोरदार हजेरी लावली हवामान पुढील चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाउस पडण्याची शक्यता आहे या चारही विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

वेस्ट इंडीजविरुद्ध द्रसऱ्या क्रिकेट कसोटीतही भारताला विजयाची संधी